राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कॅविनेट निर्णय कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या विशेष निमंत्रितांच्या म्हणजेच तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

ही तरतुद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यास तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेला निर्णय लक्षात घेऊन आतापर्यंत केलेल्या नियुक्त्या प्रकरणपरत्वे रद्द करण्याबाबतही या बैठकीत मान्यता देण्यात आली ततीयपंथीय तृतीयपंथी व्यक्तींची सर्वांगीण उन्नती व्हावी तसंच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तृतीयपंथीय कल्याण मंडळ स्थापन करण्याचा शासन निर्णय होऊनही ते अद्याप अस्तित्वात आलेलं नाही हे मंडळ तात्काळ अस्तित्वात आणण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिले तृतीयपंथीयांच्या विविध प्रशांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत पवार यांनी हे निर्देश दिले उद्योजक या पुढील काळात राज्यातून एकही उद्योग इतर राज्यांमध्ये जाऊ देणार नाही उद्योगांना येणाऱ्या अडचणींचं जलद गतीनं निराकरण करून राज्यात वैविध्यपूर्ण औद्योगिक विकास करण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल सांगितलं मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात काल मान्यवर उद्योजकांसमवेत संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते

सीआयआयच्या सहकार्याने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित उद्योजकांनी नवीन शासनाकडून उद्योगांच्या समस्यांचे अधिक गतीने निराकरण करण्याची अपेक्षा व्यक्त केली रतन टाटा मुकेश अंबानी उदय कोटक आनंद महींद्र आदी गोदरेज हर्ष गोयंका मानसी किर्लोस्कर बाबा कल्याणी इत्यादी आघाडीचे उद्योजक यावेळी उपस्थित होते योग प्रस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पहिल्या योग दिन माध्यम सन्मान प्रस्कारांचं वितरण करण्यात आलं

आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रालाही यावेळी गौरवण्यात आलं गेल्या वर्षी जनमध्ये झालेल्या आंतरराष्टीय योग दिनाचं औचित्य साधन योगाचा संदेश देशात तसंच परदेशात प्रभावीपणे पोहोचवल्याबद्दल काही माध्यम संस्थांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे चांगल्या गोष्टींचा प्रसार करणं ही माध्यमांची जबाबदारी आहे असं जावडेकर यावेळी बोलताना म्हणाले राज्यपाल महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये लोकशाही शिस्तीचं वातावरण असण गरजेचं आहे स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठांनी याबाबत विचार करुन योजना निर्मितीसाठी आपल्या सूचना कराव्यात असं प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल मुंबईत केलं एटोनॉमस कॉलेजेस इन इंडिया द रोड अहेड या विषयावर आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते कल्याणचं बी

बिर्ला महाविद्यालय आणि शिमल्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्स्ड स्टडीज यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे जेएनय् दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरू एम जगदीशकुमार यांनी विद्यापीठाचं प्रांगण हे सुरक्षित ठिकाण असल्याचं सांगत विद्यार्थ्यांना पुन्हा विद्यापीठात परतण्याचं आवाहन केलं आहे काल नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं रविवारी रात्री विद्यापीठात घडलेला प्रकार दुर्देवी होता असं सांगून जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना आपली पूर्ण सहानुभूती असल्याचं ते म्हणाले

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांनी काल हा निर्णय जाहीर केला बंद देशभरातील कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे कामगार कायदे पेन्शन योजनेसह आपल्या विविध मागण्यांसाठी प्रकारण्यात आलेल्या या बंदला डावे पक्ष आणि संघटना काँप्रेस मनसेनेही पाठिंबा दर्शवला आहे याशिवाय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसंच सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनेनंही या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं जाहीर केल आहे राजपत्रित अधिकारी महासंघान मात्र या संपात सहभागी होणार नसल्याचं सांगितल आहे

मदान यांनी दिली काल यापैकी काही भागात सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा होत्या जिप निवडणक परभणी परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला विटेकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्याच अजय चौधरी यांची काल बिनविरोध निवड झाली स्वच्छता दर्पण स्पर्धा कोल्हापर पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं गेल्या वर्षी घेतलेल्या स्वच्छता दर्पण स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचा पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये समावेश झाला असून राज्यात जिल्ह्यानं अव्वल स्थान पटकावलं आहे

पाल यात्रा सातारा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पाल इथल्या खंडेरायाची वार्षिक यात्रा आजपासून सुरु होत आहे

विजय भटकर लातर प्रगत राष्ट्रानी विज्ञानाच्या प्रसारासाठी स्थानिक भाषेचा वापर केला तसंच आपणही स्थानिक भाषेतूनच विज्ञानाच महत्व संशोधन हे विद्यार्थ्याना सांगितल गेल पाहिजे अस मत नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु आणि परम संगणकाचा निर्माते डॉ विजय भटकर यांनी काल व्यक्त केलं लातूर इथं आयोजित दोन दिवसाच्या विज्ञान तंत्रज्ञान महोत्सवाचं उद्घाटन डॉ भटकर यांच्या हस्ते झाल त्यावेळी ते बोलत होते

राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरी इथं दिली महारेशीम अभियान जालना जालना जिल्ह्यात महारेशीम अभियानाच्या प्रचार रथाला उप जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावं हा याचा उद्देश आहे

महाराष्ट केसरी प्ण्याच्या म्हाळूंगे बालेवाडी क्रीडासंकुलात रंगलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यानं मानाची गदा पटकावली हर्षवर्धनला प्रतिस्पर्धी म्हणून लातुरचा मल्ल शैलेश शेळके किताबाच्या आखाड्यात होता

अर्जून पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार यांच्या तालमीतूनच गादी आणि माती अशा दोन्ही विभागातले मल्ल विजेते ठरले आपल्या या लढवैय्या माल्लांविषयी बोलताना काका पवार म्हणाले

स्पर्धेचं बक्षिस वितरण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झालं हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात काल किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय तर मराठवाङ्यात त्यामध्ये किंचित वाढ झाली आहे राज्याघ्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होतं

आज आणि उद्या विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात तरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे